पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून पक्षाध्यक्ष अमित शहा गांधीनगर मधून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लखनौतून आणि भूपृष्ठवाहतूक मंत्री नीतीन गडकरी नागपुरातून निवडणुक लढवतील या यादीनुसार राज्यातले भाजपा उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ असे आहेत जालना प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे भिवंडी कपिल पाटील उत्तर मुंबई गोपाळ शेट्टी उत्तरमध्य मुंबई पूनम महाजन अहमदनगर सुजय विखे पाटील बीड प्रीतम मुंडे लातूर सुधाकर शृंगारे सांगली संजय पाटील नंदूरबार हीना गावित ध्रळे सुभाष भामरे रावेर रक्षा खडसे अकोला संजय धोत्रे वर्धा रामदास तड्स गडचिरोली अशोक नेते आणि चंद्रपूर केंद्रीय मंत्री हंसराज अहिर मतदारसंघ चंद्रपर राज्यातल्या लोकसभा मतदार संघांचा लेखा जोखा या विशेष मालिकेत आज सादर करत आहोत चंद्रपूर मतदारसंघाचा आढावा विदर्भातील महाराष्ट्राच्या टोकाला सीमावर्ती भागात असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदार संघात राजुरा चंद्रपूर बल्लारपूर वरोरा वणी आणि आर्वी हे विधान सभा मतदार संघ येतात

केंद्रीय मंत्री असलेले हंसराज अहिर यांनी या मतदार संघातून भाजपचा झेंडा फडकावत ठेवला गेल्या निवडणुकीतही दोन लाखाहून अधिक मताधिक्याने ते विजयी झाले होते तीच परंपरा यंदाही कायम राहणार का विरोधी आघाडी बाजी मारणार हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून विनायक सोमणी समाज माध्यम भारतीय समाज माध्यम आणि इन्टरनेट मोबाईल संघटनेनं आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी स्वैच्छिक आचार संहिता लागू केली आहे त्याअंतर्गत एक उच्चस्तरीय रिपोर्टींग व्यवस्था असून उल्लंघनाच्या मामल्यात जलद आणि कडक कारवाई करण्यासाठी समर्पित तुकड़्या नियुक्त करण्यात येणार आहेत

बहजन विकास आघाडी पालघर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना भाजप महायुती विरोधात बहजन विकास आघाडी आणि मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानं पालघर मतदारसंघात हातमिळवणी केली आहे काल या पक्षांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली

तो का आणि कसा ते सांगणारा हा वृत्तांत

संपूर्ण देशाला स्विकाराई अशी वैज्ञानिक कसोट्यांवर सिध्द होणारी अच्क कालगणना पध्दत विकसित करण्याचं आव्हान मोठं होतं

पावसाळा हिवाळा उन्हाळ्याचं नातं सूर्याशी म्हणून धार्मिक भावना बाजूला ठेऊन सौर गणना स्वीकारली सूर्य दक्षिण गोलाधपिक्षा उत्तर गोलार्धावर जास्त काळ राहातो हे लक्षात घेऊन महिन्यांचे दिवस ठरवले दिवस रात्र समान असतात त्या दिवसानंतर वर्षारंभ असं ठरवल

नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे समद्रात बडाले पालघर पालघर जिल्ह्यातल्या अर्नाळा समुद्र किनारी फिरण्यासाठी आलेले पर्यटक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं समुद्रात बुडाल्याची दूर्घटना काल घडली

यातील एका तरुणाचा मृतदेह काल सापडला घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं दाखल झाले पालघर जिल्हा पोलीस दलांच्या स्पीड बोट मधून शोध कार्य सुरु आहे

होळी फाल्गुनातील गुलाबी थंडीतून अलगद बाहेर पडत असंख्य रंगांच्या उधळणीमधून वसंताच्या आगमनाची नांदी देणारा होळी हा आहे एक रंगोत्सव काल राज्यात सर्वत्र तो उत्साहानं साजरा झाला मैत्री विश्वास मस्ती आणि प्रेमाच्या रंगांची उधळण करणाऱ्या या रंगपर्वात समाजाच्या सर्वच स्तरातले लोक रंगून जातात मात्र तन मन प्रफ्ललीत करणारं हे रंगपर्व वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे साजरं केलं जातं

कोणत्याही बंजारा तांड्यावर जा पारंपरिक वेषात लोकगीतांच्या तालावर फेर धरून नाचणारे स्त्री पुरूष दिसतीलच होळीला सुरू झाला आहे त्यांचा फगवा उत्सव बुलडाणा जिल्ह्यातील देऊळगाव साकर्शा मध्ये तर राज्यस्तरीय फगवा साजरा होतो आहे तिथे आता लेंगीगीतामधून बजारा संस्कृती उलगडत राहील गुढी पाडव्यापर्यंत

गावातून सैन्य जाताना रिसाला सैन्याच्या समोर घोडय़ावर असायचा दरवर्षी धुळवडीच्या दिवशी बैलगाडीवरील लोखंडी पत्र्याच्या हत्तीवर बसलेला राजा रेवडय़ा उधळत शहरातील प्रमुख रस्त्यांवर जातो नंदुरबार जिल्ह्यातील सातपूडा पर्वत रांगांच्या दुर्गम भागातल्या प्रसिद्व काठी संस्थानच्या राजवाडी होळी उत्सवाची काल पहाटे सांगता झाली पारंपरीक बावा बुध्या मोरख्या असे आदिवासी पेहराव करत हजारो आदिवासी बांधव रात्रभर नृत्य गायनात रमले होते काठीच्या होळी नंतर मोलगी काकर्दे बिलगाव अशा सातपुङ्यातल्या विविध भागात सात दिवस अशाच पद्धतीने होळी उत्सवाची धुम पहायला मिळणार आहे कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो प्रथेनुसार होळी साजरी करून पौर्णिमेच्या मृहर्तावर ग्रामदेवतांच्या पालख्या गावातल्या घरोघरी जाण्यासाठी रवाना होतात भक्तांच्या भेटीनंतर या पालख्या गुढीपाडव्यापर्यंत मंदिरात परततील त्यानंतरच होळीच्या सणाची खऱ्या अर्थानं सांगता होईल बुलडाण्याहन सचिन ठाकरे जालन्यातून बाबा म्हस्के नंदुरबारहन निलेश पवार आणि रत्नागिरीहन प्रमोद कोनकर यांच्यासह आकाशवाणी बातम्यांसाठी नीतीन केळकर पुणे होळी सोलापर पंढरपूर इथं होळीच्या सणाला उत्पात मंडळींच्या पारंपरिक लावणी उत्सवाने सुरुवात झाली आहे दीडशे वर्षाची परंपरा असलेला हा लावणी उत्सव होळी ते रंगपंचमी या कालावधीत साजरा होतो

ऐकू या त्याबाबतचा हा वृत्तांत विडा गावात धूलिवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरुन मिरवणुक निघते गावातल्या कोणाही एकाच्या जावयाला पकडून आणून त्याची तुटक्या चपलांचा हार घातलेल्या सजविलेल्या गाढवावरून मिरवणूक काढतात यासाठी जावयाला तयार करण्याचं महाकठीण काम विड़याचे मेहणे दरवर्षी करतात तसंच यंदाही केलं जावई गटवला पण गाढवापायी घोडं अडलं पुर्वी गावात पारपारिक व्यवसाय करणारयाकडे गाढवं असत काळाच्या ओघात व्यवसाय बंद झाल्यानं गाढवं पाळणंही बंद झाल गावात आता गाढवंच नाहीत पण परंपरा आहे शेवटी हिवरापहाडी ब्रेन भाड्यानं गाढव आणून विडेकरांनी परंपरा पळाली बीडहून शशी केवडकरसह नीतीन केळकर आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे विशेष ऑलिम्पिक विशेष ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांचा काल अब्धाबीमध्ये शानदार समारोप झाला झायेद क्रीडा नगरीत झालेल्या या झगमगाटी सोहोळ्यात जगातील संगीत क्षेत्रातील काही दिग्गज कलाकार सहभागी झाले होते

हवामान विदर्भात होळीच्या उत्सवावर वादळी पाऊस आणि गारपिटीनं विरजण घातलं होतं काल धूळवडीलाही या पावसानं तुरळक ठिकाणी हजेरी लावली काल परवा विदर्भात मोठं नुकसान करणाऱ्या पावसाचा हा फेरा रविवारी मराठवाड्यात पडण्याची शक्यता आहे

आकाशवाणी प्णे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार